राज्यात दोन लाख हेक्टर शेती प्रामुळे बाधित झाल्याचा अंदाज

एक राष्ट्र एक शिधापत्रिकेच्या दिशेनं पहिलं पाऊल महाराष्ट्राचं

नंदरवार पुणे विभागात काल दिवसभरात महाबळेश्वर वगळता कोणत्याही धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली नाही

त्यामुळे विभागातील पूरस्थिती नियंत्रणात येत आहे

सांगली जिल्ह्यातील भिलवडी आणि सांगलीवाडी इथं पूरात अङकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जेवणाची पाकीटं आणि पाणी पुरविण्यात आलं आहे याच हेलिकॉप्टरव्दारे त्यांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हेसेकर यांनी काल पुण्यात दिली

निवारा शिबिरांमधील प्रखस्तांसाठी तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी पूणे विभागीय आयुक्त कार्यालयात मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विभागीय मदत कक्षामध्ये आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा करावी असं आवाहन म्हैसेकर यांनी केलं आर्थिक मदत करायची असल्यास ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावी असं ते म्हणाले सांगली कोल्हापुरात काल पावसानं काहीशी उसंत घेतली असताना धुळे नंद्रबारमध्ये मात्र मुसळधार वृष्टी झाली त्यामुळे या दोन जिल्ह्यांतलं जनजीवन विस्कळित झालं आहे सांगलीत काल सायंकाळी मदत कार्यादरम्यान मदतकार्याची एक नाव उलटली

या सर्वांना वाचवण्यात आलं रेल्वे प्रख्यस्त सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या अजूनही बंदच ठेवण्यात आल्या आहेत तर काहींचे मार्ग बदलले आहेत

मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे

मागणी सिंधुदर्ग सिध्रदूर्ग जिल्ह्यात आता गोव्याच्या धर्तीवर स्वतःची अशी आपत्कालीन यंत्रणा उभारण्यात येणार आहे संपर्कमंत्री दीपक केसरकर यांनी काल त्याचे स्पष्ट संकेत दिले जिल्हयातल्या प्रस्थितीचा आढावा केसरकर यांनी काल कुडाळ इथ घेतला कोल्हापूर सांगली प्रमाणे कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधूर्द्र्र जिल्ह्यातली पूरस्थिती सुद्धा राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी अशी मागणी केंद्राकडे करणार असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी या बैठकीनंतर बोलताना सांगितलं कत्रिम पाऊस एकीकडे पूर अजून ओसरेना तर दुसरीकडे पाऊस फिरकेना अशी स्थिती राज्यात आहे मराठवाङ्यात कृत्रीम पावसाच्या प्रयोगाला कालपासून सुरुवात झाली औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या डॉप्लर रडारच्या ठिकाणी असलेल्या नियंत्रण कक्षाकडून वैमानिक आणि शास्त्रज्ञांना ढगांचं छायाचित्र पाठवण्यात आलं त्यानंतर दुपारच्या सुमारास विमान आकाशात झेपावलं पाऊस कुठे आणि किती पडला ते मात्र अजून कळलेलं नाही

चित्रपट परस्कार राष्ट्रीय चित्रपट प्रस्कारांची घोषणा झाली असून शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित मोंगा हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे आयुष्मान खुराना आणि तब्बूची मध्यवर्ती भूमिका असलेल्या अंधाधुन चित्रपटानं हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा बहमान मिळवला आहे नाळ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळेन राष्ट्रीय प्रस्कार पटकावला आहे याच चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीचा पुरस्कार मिळवला आहे स्वानंद किरकिरे यांना चुंबक चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे महान हुतात्मासाठी सागर पुराणिक यांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे दिग्दर्शक केदार दिवेकर यांचा ज्योती हा सर्वोत्कृष्ट संगीत चित्रपट ठरला आहे आई शप्पथसाठी दिग्दर्शक गौतम वझे यांना पुरस्कार मिळाला आहे तर पाणी हा पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे कासवसाठी दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनाही पुरस्कार मिळाला आहे

पदे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध महाविद्यालये तसेच विद्यापीठ यांमधील मंजूर पदांपैकी शिक्षकीय रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या हस्ते दिल्लीत या योजनेचा शुभारंभ झाला यापुढे महाराष्ट्रातल्या शिधापत्रिका गुजरातमध्ये आणि गुजरातमधल्या महाराष्ट्रात चालतील तशीच सोय तेलंगण आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांतही करण्यात आली आहे दाभोलकर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र शोधण्यासाठी परदेशी तपास संस्थेची मदत घेण्यात येत आहे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वकिलांनीच काल मुंबई उच्च न्यायालयाला ही माहिती दिली तपासाला किमान महिना लागेल असं सीबीआयच्या वकिलांनी सांगितलं न्यायालय येत्या बकरी ईदच्या दिवशी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी आणि वैयक्तिक सदनिकांमध्ये अजाबळी द्यायघी परवानगी देण्याला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे यासंदर्भात न्यायालयानं अशा अजाबलीवर बंदी घातलेल्या मागील आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी काही खाजगी संस्था आणि नागरिकांच्या एका गटान ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती ऑगस्ट क्रांती भारत छोडो आंदोलनाचे रणशिंग ज्या ऑगस्ट क्रांती मैदानात फुंकण्यात आले त्या ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्य लढ़यातील हतात्म्यांच्या स्मुर्तींना काल ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिवादन केलं स्वातंत्र्याचे मूल्य यूवा पिढीच्या लक्षात यावे आणि स्वातंत्र्यलढ्याची आणि हुतात्मांची प्रेरणादायी माहिती यूवा पिढीला व्हावी यासाठीही क्रांतीदिन साजरा करणे आवश्यक आहे असं ते याप्रसंगी म्हणाले जेटली माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना काल नवी दिल्लीतल्या भारतीय आयूर्विज्ञान रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलं गृहमंत्री अमित शहा आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जेएनपीटी नवी मंबई जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये नवीन औद्योगिक धोरणानुसार एलपीजी लिक्विड कार्गो वाहतूक केली जाणार आहे नौवहन राज्यमंत्री मनसुख मनदाविया यांनी काल उरण इथल्या जेएनपीटीच्या नवीन जेट्टीच्या पायाभरणी समारंभात ही माहिती दिली महापौर पुण्यासह राज्यातील विविध पालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत या महिना अखेर पर्यंत होणार आहे या सर्व महापालिकांकडे महापौरपदाच्या यापूर्वीच्या आरक्षणाची माहिती नगरविकास खात्यानं मागविली आहे

हवामान महाराष्ट्रातल्या प्रख्यस्त भागाला दिलासा मिळावा असा हवामानाचा अंदाज आहे आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता असली तरी कुठेही अती वृष्टीचा इशारा नाही कोकणात मात्र काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून पाउसमान आणखी कमी होईल